मृतांमध्ये आभोडा गावातल्या एकाच क्ट्बातल्या अकरा जणांचा समावेश आहे जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी धाव घेतली जखमींवर यावल इथल्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत गंभीर जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे जळगाव जिल्ह्यात झालेल्या द्र्घटनेतल्या मृत मज्रांच्या क्ट्ंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची मदत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराची खर्चही राज्य सरकार करणार आहे अपघाताचं वृत कळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली तसंच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दःख व्यक्त केलं आहे जखमींची प्रकृती लवकर स्धारावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही या दुर्घेटनेतल्या मृतांना श्रदधांजली अर्पण केली आहे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजपासून महाविद्यालयं सुरू झाली

अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र महाविद्यालये सुरु झाल्याने ओस पडलेला परिसर आज प्न्हा गजबजून गेला आहे प्ण्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत काही प्रमाणात हजेरी लावली तर काही महाविद्यालयांनी केवळ प्रॅक्टिकल वर्ग सुरु करायला प्राधान्य दिलं आहे तर अनेक महाविद्यालयांनी सूचना मिळेपर्यंत महाविद्यालयात येऊ नये अशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत मुंबईतली महाविद्यालयं मात्र आजपासून सुरु होणार नाहीत

नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर विमानतळ ते चिंचभवन दरम्यान बांधलेल्या रेल्वे उडडाण पुलाचं लोकार्पण काल गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस माजी खासदार दत्ता मेघे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल उपस्थित होते

गहमंत्री अनिल देशमुख यावेळी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून उपस्थित होते नागपूर ते काटोल हा चार पदरी रस्ता लवकर व्हावा यासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयानं प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांनी गडकरी यांना केली त्यावर या रस्त्याच्या बांधकामासाठी वन खात्याच्या परवानगीची आवश्यकता असून मिळाली तर या रस्त्याचं काम त्वरित सुरू केलं जाईल असं आश्वासन गडकरी यांनी दिलं

लोकरंजनातून सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी या उददेशानं हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे याअंतर्गत सांगली जिल्ह्यातल्या प्रचार मोहिमेचा आरंभ सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते काल झाला त्यांनी प्रचार गाडीला हिरवा झेंडा दाखवून तिला मार्गस्थ केलं जिल्ह्यातल्या सर्व आठही तालुक्यांमधून ही प्रचार गाडी फिरणार आहे नाशिक जिल्ह्यातही या जनजागृती अभियानाला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रारंभ झाला लसीकरणाबद्दल कोणतीही भीती न बाळगता सर्व नागरिकांनी साथ दिली तर कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू शकू असं गमे यांनी यावेळी सांगितलं

एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली

लसीची पहिली मात्र घेतल्यानंतर चार आठवड़यांचा कालावधी पूर्ण केलेले आरोग्य कर्मचारी द्रसऱ्या मात्रेसाठी पात्र आहेत

माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं आज सकाळी पृण्यात निधन झालं

गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते त्यांच्या पार्थिवावर उदया प्ण्यात बाणेर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून अनेक महत्वपूर्ण निकाल त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले

त्यानंतर जागतिक वृत्तपत्र परीषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं राजकीय आणि सामाजिक कार्यातही न्यायमूर्ती सावंत आघाडीवर होते देश बचाव आघाडी आणि लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते

सावंत यांच्या निधनाबददल मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी द्ख व्यक्त केलं आहे न्याय आणि विधी क्षेत्रात मोलाचे कार्य करतानाच त्यांनी प्रोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीत निर्भीड आणि परखड विचारधारा कायम राहावी यासाठी प्रयत्न केले त्यांच्या जाण्यानं या दोन्ही क्षेत्रासाठींचं मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपलं आहे त्यांचं कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील अशा शब्दांत म्ख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती पी

सावंत यांना आदरांजली वाहिली आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या सोनारी गावातले जवान मेजर सागर तोडकरी यांना आज पंजाबमधे कर्तव्यावर असताना वीरमरण आलं ते पंजाबमधल्या पठाणकोट इथं तैनात होते ग्हमंत्री अनिल देशम्ख यांनी तोडकरी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे